या दौ यात ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील तर काही प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील

बांद्रा जामनगर हमसफर एक्सप्रसेचं व्हिडोओ लिंक द्वारे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे

पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते गेल्या पाच वर्षांत शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा झाल्याचं ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कृषी विद्यापीठं वगळता सर्व विद्यापीठांमध्ये लोकपालाची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे ही नियुक्ती आगामी दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये केली जाईल असं शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं लोकपाल हा विद्यापीठांशी संलग्न व्यक्ती अथवा निवृत्त कुलगुरु किंवा निवृत्त न्यायधीश श्रेणीचा व्यक्ती असणार आहेत विद्यापीठांमध्ये लोकपालाची नियुक्ती करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे

ठिकठिकाणच्या शिममंदिरांमधे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत नाशिकचं त्र्यंबकेश्वर वेरुळचं घृष्णेश्वर हिंगोली जिल्हात औंढा नागनाथ आणि बीड जिह्यात परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे

सिंधूद्र्ग जिल्ह्यात कृणकेश्वरच्या महाशिवरात्र यात्रेला सुरुवात झाली आहे काल मध्यरात्री पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली

भारतीय संघात मिताली राजचा समावेश करण्यात आला असून हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे संघाबाहेर आहे

याबरोबरच हब्वितमीपत्र संपलं नमस्कार